विरोधकांनी मात्र विधेयकं मंजूर होण्याचा निषेध करत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला ही विधेयकं लोकशाही प्रक्रियेच्या विपरीत पद्धतीनं मंजूर करण्यात आली असा आरोप करत कॉंग्रेस तृणमूल कॉंग्रेस डीएमके आणि डाव्या पक्ष सदस्यांनी या विधेयकांचा निषेध करत राज्यसभेत गदारोळ केला राजनाथ सिंह दरम्यान विरोधकांचा हा गदारोळ दुखद दुर्देवी आणि लाजिरवाणा असून अशा प्रकारची घटना संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं सभागृहात सर्वांना विश्वासात घेऊन चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते मात्र संसदेच्या प्रतिषेला साजेसं वर्तन करणं ही विरोधकांची देखील जबाबदारी असल्याचं सिंह यावेळी म्हणाले विरोधकांचं वर्तन संसदेच्या मर्यादांचं उल्लंघन करणारं असून लोकशाहीचा आदर करणारा प्रत्येक जण याचा निषेधच करेल असंही ते म्हणाले विरोधी पक्ष देशातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करत आहेत मात्र केंद्र सरकारचं कृषिविषयक धोरण शेतकऱ्यांच्या विरोधातील नसून शेतकऱ्यांच्या हिताचं असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला

शेतकऱ्यांची किमान आधारभूत किंमत कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नसल्याचा निर्वाळा राजनाथ सिंह यांनी यावेळी दिला शाळा सुरू आजपासून देशातल्या काही ठिकाणच्या शाळा अंशतः सुरू होत आहेत

शाळेत जाण्यास इच्छुक विद्यार्थ्याला आपल्या पालकांचे संमतीपत्र घेणे अनिवार्य असून शाळेत सोशल डिस्टनस पाळणे मास्क लावणे आणि सॅनीटायजर वापरणे सक्तीचे आहे

वाढती रुग्ण संख्या असल्याने दिल्ली उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल मध्ये तसेच देशाच्या अन्य भागात शाळा अद्याप सुरू होणार नाहीत दरम्यान ऑनलाईन पद्धतीने शिकवणे सुरूच ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत

डुंडो चायना बैठक भारत आणि चीन देशांदरम्यानच्या सीमारेषेवरील तणाव कमी करण्यासाठी उभय देशातील सैन्य अधिकाऱ्यांची आज बैठक होत आहे

प्रामुख्याने तृतीय वातानुकूलीत डबे असलेल्या या रेल्वे गाड्या मुख्य गाडीच्या आधी सुटतील कमी स्थानकात थांबतील आणि जास्त वेगवान असतील याचा फायदा आपत्कालीन परिस्थितीत ऐनवेळेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे

इमारत ठाणे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं धामनकर नाक्याजवळ आज पहाटे साडेतीनच्या सुमारास तीन मजली इमारतीचा भाग कोसळून आठ जण ठार झाल्याचं वृत्त आहे

भिवंडी अग्नीशन दल आपत्ती आणि बचाव दल मदत कार्यात गुंतले आहे

रेल्वे अधिकऱ्यांनी चुकीच्या जागेवर अवैधपणे रेल्वे रूळ ओलांडू नयेत असं आवाहन केलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं